क़षी तोमर शेतक यांनी आंदोलन सोडून चर्चेच्या व्यासपीठावर यावं यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा साद घातली आहे कृषी कायद्यावरील सर्व आक्षेपांचं निराकरण करू अशी ग्वाही तोमर यांनी दिलीआहे शेतकरी नेत्यांनीही कोंडी आता फोडावी सरकारनं चर्चेसाठी पाऊल पुढे टाकलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या काही शंका असतील त्यांचं निराकरण करता येईल या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो आहे त्यात करोनाचं संकटही संपलेलं नाही सामान्य जनताही वेठीला धरली जाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेचा मार्ग पत्करावा असं आवाहन तोमर यांनी केलं आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच हे कायदे तयार केले आहेत

हा अन्याय द्र करण्यासाठी सरकारनं हे कायदे केले होते तरीही शेतकरी संघटनांशी चर्चा करुन कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास आम्ही तयार आहोत असंही तोमर यांनी स्पष्ट केलंआहे

निवडणूकांसाठी कालपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आय्क्त यू पी एस मदान यांनी केली आहे

मात्र कोविडच्या संकटामुळे या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या

भूजल पातळी वाढवायची असेल तर धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवल पाहिजे चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवल पाहिजे आणि थांबणाऱ्या पाण्याला जमिनीत मूरायला शिकवल पाहिजे यासाठी पाण्याची साखळी सूरु असतानाच पाणी अडवणं महत्वाचं आहे म्हणूनच याच महत्व ओळखून क्डाळ पंचायत समितीच्या वतीने गेली तीन वर्ष एकाच दिवशी संपूर्ण कूडाळ तालुक्यात लोकसहभागातून बंधारे घातले जातात

यावर्षीच्या या उपक्रमाची सुरुवात पावशी मिटक्याची वाडी आणि नेरूर वसुसेवाडी इथं बंधारा घालून झाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांनी श्रीफळ वाढवून या उपक्रमाचा श्रभारंभ केला

तालुक्यातले सर्व पदाधिकारी सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक कर्मचारी आणि ग्रामस्थ शेतकरी यांच्या सहभागातूनच बंधारा दिन यशस्वीझालाआहे आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सिंधुद्ग स्ट्रॉबेरी वाशिम स्ट्रॉबेरी हे एरवी थंड प्रदेशात येणारं फळ पण याच स्ट्रॉबेरीचं उत्पादन राज्यातील उष्ण जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या घेण्यात येत आहे त्याबाबतचा हा वृत्तांत वाशिम जिल्हा सिंचनाची कमी सोय असणारा आणि जास्त तापमान असणारा दृष्काळी जिल्हा बहुतेक शेतकरी पारंपरिक पिकं घेतात

कमी पाण्याच योग्य व्यवस्थापन केलं

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहुन सुनील कांबळे सरकारी पोषाख राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेहरावासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानं काल मार्गदर्शक सृचना जारी केल्या आहेत शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित तसंच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी आणि सल्लागारांनी कार्यालयात जीन्स आणि टीशर्टचा वापर टाळावा गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्र असलेले पेहराव परिधान करू नयेत तसंच कार्यालयात स्लीपरचा वापर करू नये अशा विविध सूचना यासंदर्भातील शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत

कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय गबाळी तसंच अस्वच्छ असल्यास एकंदरीत कामकाजावरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे या मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं राज्य सरकारनं परिपत्रकात म्हटलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शोभनीय पेहराव करावा पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट ट्राउझर पॅन्ट तर महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी सलवार चु्डीदार कुर्ता ट्राउझर पॅन्ट आणि त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव ठेवावा खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आठवड्यातून एकदा शुक्रवारी खादी कपड्याचा पेहराव असावा महिलांनी कार्यालयात शक्यतो चप्पल सॅन्डल बूट शूज यांचा तर पुरुषांनीही बूट शूज सॅन्डलचा वापर करावा परिधान केलेला पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असावा याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशा सुचना शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत

आयएमए बंद आयूर्वेदिक पदव्युत्तर डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या परवानगीच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी देशव्यापी संप प्रकारला होता

या आंदोलनाला राज्यातील डेंटल असोसिएशन पेडियाट्रिक असोसिएशन रेडिओलॉजिस्ट असोसिएशन वैद्यकीय पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी पाठिंबा दिला

अलंकापुरीतल्या काल सोहळ्याची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून आषाढी एकादशीला सर्व संतांच्या पादूका पंढरीत विठ्रायाच्या दर्शनाला जात असतात पण माउलींच्या संजीवन समाधीवेळी साक्षात विठ्राया आळंदीत उपस्थित होते असा उल्लेख संत नामदेवांच्या अभंगात आढळून येतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून दरवर्षी संजीवन समाधी सोहोळ्याला विठ्राया आणि नामदेव त्याचबरोबर भक्त पूंडलिकाच्या पाद्का आळंदीत येतात

त्याचवेळी पंढरीतून आलेल्या पाद्कांच्या आणि माउलींच्या भेटीचा मुख्य कार्यक्रम समाधी सोहोळ्याच कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे त्यानंतर या पाद्का पुन्हा पंढरीच्या दिशेनं रवाना होतील आळंदी आणि परिसरात सध्या संचारबंदी जारी असल्यानं सर्वसामान्य वारकऱ्यांना मात्र घरातूनच ऑनलाईन पद्धतीनं या सर्व धार्मिक कार्यक्रमांची अनुभूती घ्यावी लागत आहे

प्रस्तकं राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर प्नर्वापर केला जाणार आहे नव्या शैक्षणिक वर्षापासून या प्रयोगाची अमलबजावणी होणार आहे विद्यार्थ्यांनी योग्य रितीने जपणूक केलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या प्रस्तकांचं संकलन करून त्यांचा प्नर्वापर केला जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रस्तक सुस्थितीत ठेवण्याची सवय लागणार आहे या उपक्रमाबाबतचा हा वृत्तांत शालेय अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण या विषयात पुनर्वापर या संकल्पनेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे त्याच धर्तीवर प्स्तकांचा प्नर्वापर ही संकल्पना पुढे आली आहे

प्स्तकांचा प्नर्वापर केल्यास काही प्रमाणात कागदाची बचत होऊ शकते अशा पाठ्यप्रस्तकांचं संकलन करून त्याचा प्नर्वापर केल्यामुळे पुढीलवर्षी त्याचं फेरवाटप करणं शक्यस होईल ज्या शाळेत मोफत पाठ्यप्स्तक योजना राबवली जाते तिथल्या मुलांनी वापरलेली पुस्तके शाळेत जमा करावीत असं आवाहन शासनानं केलं आहे ही योजना ऐच्छिक असेल विद्यार्थ्यांवर क्ठलंही बंधन असणार नाही कोरोना प्रादूर्भाव सर्वत्र असल्यामुळे जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी हा उपक्रम राबविण्यात यावा पाठ्यपुस्तकं जमा झाल्यानंतर त्या प्रस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर करण्यात यावी आणि त्याचा अहवाल संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकार्यांरकडे सादर करावाअसंसांगण्यातआलंअसून विद्यार्थी किंवा पालकांचा प्रतिसाद बघून पूढील निर्णय घेण्यात येणार आहे त्यावर प्रोत्साहनपर बक्षीस योजना ठेवली तर मूलं पूस्तकं जास्त चांगली सांभाळतील अशि प्रतिक्रीयाही येते आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी पूणे राज्यपाल गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सुरक्षा बचाव आणि अग्निसुरक्षा उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं आहे देशातील कोरोनाचं संकट लवकरच संपत आहे मात्र राष्ट्रीय सुरक्षा आणि बचाव हा विषय संपणारा नाही आगामी काळात सुरक्षा आणि बचाव उद्योग क्षेत्र नव्यानं भरारी घेईल आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल व्यक्त केला

दाजीपूर अभयारण्य विकासाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी बैठक झाली

सुदर्शन विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत असे तब्बल चार सरसंघचालक आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटद्खे यांच्यासारख्या नेत्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या चंद्रपूरच्या ऐतिहासिक ज्युबिली हायस्कूलच्या नूतनीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे एकेकाळी शैक्षणिक वैभवाची साक्षीदार असलेली ही शाळा आज ओसाड पडत चालली आहे मात्र आता तिला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे ब्रिटीशांशी निकराने झूंज देणारे शहीद वीर बाब्राव शेडमाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्यूबिली हायस्क्ल परिसरात इनडोअर स्टेडियमही बांधण्यात येत आहे

ज्युबिली हायस्कुलचे मैदान या माध्यमातुन नवं रूप धारण करणार आहे

अंबरनाथ स्थानकातील पादचारी पुलाच्या कामामुळे ही रेल्वे बंद ठेवणार असल्याचं प्ण्याच्या रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे उद्या या गाडीची मुंबई ते प्रणे ही फेरीही रद्द होणार असल्याचं रेल्वेकड्रन कळवण्यात आलं आहे याच कामामुळे जयपूर पुणे ही गाडी उद्या कल्याण स्थानकातच थांबवून ठेवण्यात येईल

हवामान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काल अपेक्षेप्रमाणे पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आज आणि उद्या या भागाबरोबरच विदर्भातही काही ठिकाणी पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे राज्यातल किमान आणि कमाल तापमान अजूनही सरासरीपेक्षा जास्तच आहे ढगाळ वातावरण बदलेपर्यंत त्यात घट संभवत नाही

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार